कर सुधारणांतर्गत पारदर्शी कराधान इमानदार का सम्मान या वेब पोर्टलचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आज लोकार्पण केलं त्यावेळी ते बोलत होते करदात्यांनी दिलेल्या प्रत्येक पैशाचा सदपयोग करणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सांगतानाच आत्मनिर्भर भारतासाठी करदात्यांनी कर भरणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं कर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या सहा वर्षांत अडीच कोटींनी वाढ झाली मात्र एकशे तीस कोटी लोकसंख्येत फक्त दीड कोटी लोक कर भरतात हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचं ते म्हणाले

प्रत्यक्ष कराची रचना सीमलेस म्हणजे करदात्यांच्या समस्यांचं निराकरण पेनलेस म्हणजे सर्व नियमांचं सुलभीकरण तर फेसलेस म्हणजे आयकर कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्यापासून सूट या सुधारणांवर आधारित असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यामुळे मुखर्जी यांच्यावर सोमवारी दहा तारखेला शस्त्रक्रिया झाली होती तेव्हापासून ते कृत्रीम श्वसन यंत्रणेवर आहेत

आपली आर्थिक भागीदारी असलेल्या दूध भूकटी कंपन्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी सरकार मधील काही घटक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

चार हजार एकशे सदोतीस रुणांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत

शेतकऱ्यांनी आपापल्या घरातच किंवा घराच्या परिसरात हा सण साजरा करावा कुठेही गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी केलं आहे

दरम्यान धरणात या पाण्याची आवक पाहून या धरणाचे दरवाजे बंद केले जातील अशी माहिती अकोला पाटबंधारे विभागानं दिली आहे